आता या लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये निव्त्ती वेतन मिळेल या योजनेचा राज्यातल्या अडीच लाखावर कामगारांना लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री तसंच नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल झालं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या या योजनेच्या लाभार्थ्यांबद्दल माहिती दिली मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते या नव्या उद्योग धोरणामुळे सुक्ष्म आणि लघ् मध्यम उपक्रमांना चालना मिळणार असून संशोधन तसंच विकास कार्यक्रमांना गती मिळणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे

यासंदर्भातील अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यात येणार आहे

राज्यातले अकृषि विद्यापीठे विधि विद्यापीठे आणि संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये शासकीय महाविद्यालये विज्ञान संस्था अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या या शिफारशी लागू होतील

या बैठकीला राज्यातल्या विविध भागांचे समन्वयक उपस्थित होते सरकारनं केवळ गाजर दाखवलं असून ठोस निर्णय न घेतल्यामुळे मराठा समाजाला प्न्हा आंदोलन छेडावं लागेल असा निर्णय मोर्चाच्या या बैठकीत घेण्यात आला असल्याचं प्रा चंद्रकांत भराट यांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते काल बोलत होते पाणी टंचाई असलेल्या गावात दरुस्तीअभावी बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना तसंच नवीन पाणी प्रवठा योजना तातडीनं दुरुस्त करुन सुरू कराव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

सोयाबीन अनुदान योजनेमध्ये खासगी बाजार समित्यांचा समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची काल मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे

कारंथ प्रस्कार जाहीर झाला आहे एक लाख रूपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे केंद्रे हे सध्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्रमुख आहेत

दरम्यान सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरसेवक गजानन बारवाल यांच्याविरूद्ध कारवाई करण्याबाबत तीन महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयानं औरंगाबाद महानगरपालिकेला दिले आहेत पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज या संस्थेनं बारवाल यांनी केलेल्या अतिक्रमणा विरूद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले

परभणी शहरात सकाळी काही भागातली दुकानं बंद होती दुपारनंतर मात्र दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले जिल्ह्यात बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामुळे कार्यरत तसंच सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार असल्यानं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे